देशातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं भारताला प्न्हा विश्वग्रु होणं आवश्यक असून त्यासाठी भारतीय विदयापिठांनी शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे असं त्यांनी सांगितलं जागतिक दर्जाची विदयापीठं निर्माण करण्यासाठी देशातल्या विदयापिठांनी चांगले विदयार्थी शिक्षकी पेशाकडे आकष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत असं सांगितलं प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी संशोधन प्रकल्प हाती घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला शिक्षकांच्या कामांचं मूल्यमापन होणं गरजेचं असून हे मूल्यमापन विद्यार्थी करु शकतात असं त्यांनी सांगितलं आपल्या विद्यार्थ्यांना भारताचा इतिहास शिकवल्यास ते त्यापासून प्रेरणा घेतील ब्रिटीश राजवटीत आपला इतिहास नीट लिहिला गेला नाही त्यामुळे आपण मेकॉले प्रणित शिक्षण पदधती अवलंबली त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली रालोआ सरकार दंड संहिता आणि गून्हे कार्यसंहितेत सुधारणा करुन ती देशासाठी अधिक अनुकल ठरावी यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे बलात्कारसारख्या गंभीर ग्न्ह्यांत न्याय मिळण्यासाठी विलंब लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जलदगती न्यायासाठी प्रयत्न करत आहे आध्निक लोकशाहीची तत्व रुजावीत तसंच जलदगतीनं न्याय मिळावा यासाठी केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयानं नुकतंच सर्व राज्य सरकारांकडून भारतीय दंड संहिता आणि गून्हे कार्यसंहितेत सुधारणा करण्याबाबत सूचना मागवल्या होत्या भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारवर केलेल्या टीकेकडे फार लक्ष देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे ते आज सांगली जिल्ह्यातल्या कासेगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते राणे हे काही दिवसांनी आमच्यासोबत काम करताना दिसतील असंही पाटील म्हणाले भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत असा दावाही पाटील यांनी केला भारतीय जनता पक्षात असंतोषाचं वातावरण आहे आणि एकनाथ खडसे हे भाजपतल्या असंतोषाचे जनक आहेत असंही पाटील यावेळी म्हणाले मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नावर थोडा धीर धरा सगळं सुरळीत होईल अशी प्रतिक्रीया पाटील यांनी दिली दरम्यान सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारनं केवळ विकासकामांना स्थगिती देण्याचं धोरण राबवलं असल्यानं कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प झाली आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज कणकवली इथं वार्ताहरांशी बोलताना केला होता हे स्थगिती सरकार आहे केवळ कंत्राटदारांकडून पैसे उकळणं हा यामागचा उद्देश आहे असा आरोपही राणे यांनी वार्ताहर परिषदेत केला होता सातत्यानं अन्याय होत असून अशीच परिस्थिती राहीली तर आपल्याला वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल असा अप्रत्यक्ष इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षीय नेतृत्वाला दिला आहे जळगाव इथं उत्तर महाराष्ट्राच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खडसे यांनी भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहारांशी बोलत होते आपण पक्ष सोडणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले गेली चाळीस वर्षे पक्ष वाढीसाठी योगदान दिलं असताना आपल्याला या उतर महाराष्ट्र गाभा समितीतून काढून टाकण्यात आलं असून पक्षातील काही नेते आपल्याला लक्ष्य करत आहेत असा आरोपही खडसे यांनी केला आहे

त्यांना राममनोहर लोहिया जयप्रकाश नारायण आणि हिंदूराव रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या आगीची चौकशी करुन एक आठवडयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

मतमोजणी उद्या या ग्रामपंयतींशी संलग्न तहसील कार्यालयामध्ये होणार आहे

आपण न्यूमोनियातून सावरलो असल्याचं त्या म्हणाल्या ईश्वराचे आई बाबांचे आशिर्वाद आणि आपणा सर्वांचे प्रेम आणि प्रार्थना माझ्या पाठीशी असून मी आपली आभारी आहे असं लता मंगेशकर यांनी ट्वीटरमध्ये म्हटलं आहे विदयार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं विशेष मोहीम सुरु केली आहे या मोहीमेअंतर्गत विदयार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या बस आणि व्हॅनच्या तपासणी करून स्कल बस नियमावलीतल्या तरत्दींचं पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना अप्पर परिवहन आयुक्त स

सहस्त्रब्द्धे यांनी दिल्या आहेत ऑटोरिक्शातून विद्यार्थ्यांची वाहतूक करायला कोणतीही परवानगी दिलेली नाही त्यामुळे अशा रिक्शाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असंही सहस्त्रब्दधे यांनी स्पष्ट केलं आहे पर्यावरण रक्षणाविषयी जनजाग़तीसाठी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातल्या लंगेरा इथल्या नरपत सिंह राजप्रोहित यांनी सुरु केलेली राईड फॉर चेंज ही सायकल यात्रा आज यवतमाळ शहरात दाखल झाली या यात्रेदरम्यान प्रोहीत दररोज दोन ठिकाणी वक्षलागवड करतात तसंच तिथल्या स्थानिकांना प्रातिनिधिक स्वरुपात रोपांची भेट देवून वृक्षसंवर्धनाची शपथ देत आहेत

एटीएम मशीन फोडायला आलेल्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलीसांना यश आलं तर चार जण फरार झाले अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे पोलीसांची गस्त सुरु असताना त्यांना एटीएम मध्ये संशयास्पद हालचाली जाणावल्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली असंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्रद्षण नियंत्रण मंडळानं सांगली जिल्ह्यातल्या शिराळा औद्योगिक वसाहत क्षेत्रातल्या पाच कारखान्यांना प्रद्षणासाठी नोटिसा बजावल्या आहेत या कंपन्यांना प्रद्षणविषयक निकष पाळत नसल्याम्ळे जल जलप्रदूषणाला जबाबदार असल्यामुळे त्यांना नोटीसा बजावल्या आहेत अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे परभणी शहरातल्या दैनिक गोदातीर समाचारचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ रविंद्र देवीदासराव रसाळ यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं

ग्रामीण मराठी पत्रकारितेत डॉक्टरेक्ट मिळवणारे ते पहिले संपादक होते राज्याच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं

या प्रदर्शानात महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्याविषयीची माहिती टच स्क्रीनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे

नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड इथं केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण महाविदयालयाच्या वतीनं आज स्वच्छता अभियान राबवलं गेलं

अमरावती जिल्ह्यातल्या सावर्डी इथं कालपासून तीन दिवसांच्या राज्यस्तरीय आलिमी इज्तेमाला स्रवात झाली

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज थिरुअनंतप्रम इथं सुरु आहे वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहिल असा अंदाज भारतीय पुणे वेध शाळेनं वर्तवला आहे